टक्क्यावर जिल्हा नियोजन समित्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नवे निकष काल अर्थमंत्री अजित पवार यांनी जारी केले

यासाठी निधीचा शंभर टक्के वापर आणि वेळेत विनियोग तसंच आढावा बैठकींचं नियमित आयोजन हे निकष लागू असतील

त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी जिल्ह्यांना दिलेला पण खर्च न झालेला निधी सार्वजनिक आरोग्य सेवांवर खर्च करायला परवानगी दिली असल्याचं ते म्हणाले

सिंधूदुर्ग रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेची सर्वसाधारण बैठकही काल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली

याशिवाय सिंधु रत्न समृद्दी विकास योजना चिपी विमानतळाकडे जाणारे रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांच्या कामांसाठीही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासन निर्धारित तारखेनुसार

यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे व्याख्यान गाणे नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये तसंच कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी बाईक रस्ती मिरवणुका काढण्यात येऊ नयेत

तसंच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचं देखील अनुपालन करावं असंही शासकीय परिपत्रकात म्हटलं आहे मुंबईतल्या दिंडोशी विधानसभा क्षेत्रातल्या विविध विकासकामांचा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली या बैठकीत या क्षेत्रातल्या रस्ते बांधणी आणि रुंदीकरणाची काम पोयसर नदी पात्र विकास प्रकल्प तसंच कुरार नाला विकास प्रकल्पातल्या बाधितांचं पुनर्वसन यासह विविध विषयांवर चर्चा झाली उद्योगमंत्री सुभाष देसाई नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर यांच्यासह स्थानिक लोकप्रनिधी आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते रेल्वेनं मुंबई जालना दरम्यान दररोज जनशताब्दी विशेष गाडी सोडायची ठरवलं आहे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे परवा पासून ही गाडी सुरु होत आहे

ही गाडी दादर ठाणे कल्याण नाशिक मनमाड औरंगाबाद इथं थांबा घेणार आहे

ते आज राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देत होते प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेनं अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केल्याचं ते म्हणाले रेल्वेच्या पायाभूत सेवासुविधांमध्ये विकास घडवून आणला तर त्याचा दूरगामी फायदा देशातल्या नागरिकांच्या जीवनमानावर होतो या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचाराला रेल्वेनं विशेष प्राधान्य दिल्याचंही गोयल म्हणाले

या संकेतस्थळाचं प्रकाशन केंद्रिय शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरीयाल निशंक वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत करण्यात आलं

जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना वरदान ठरणारा तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प पाडळसे हा लवकरच पूर्ण होऊन याठिकाणी येत्या अडीच तीन वर्षात पाणीसाठा होण्यास सुरुवात होईल असा विश्वास राज्याचे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला मंत्री पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील मौजे पाडळसे गावाजवळील तापी नदीवर निम्न तापी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमास आमदार अनिल पाटील आमदार श्रीमती लताताई सोनवणे माजीमंत्री एकनाथराव खडसे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आदि उपस्थित होते

पाटील पुढे म्हणाले की धरणाच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे त्यानंतर पुढील दोन टप्प्यात धरणाच्या कॉक्रीटीकरणाचं काम पूर्ण होईल हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तापी नदीचे गुजरात राज्यात वाहून जाणारे महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणीही मिळणार आहे त्यामुळे या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल नैसर्गिक वायूवर चालणारा भारतातला पहिला ट्रेष्ठिर आजपासून बळीराजाच्या सेवेत रूजू होत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार असून त्यांचा उत्पादनखर्च कमी होईल आणि ग्रामीण भागात रोजगाराची संधी वाढेल रावमट्ट टेक्नो सोल्युशन्स आणि टोमासेटो आचिले इंडिया या कंपन्यांनी संयुक्तरित्या ट्रक्टरचं सीएनजी इंजिन बनवलं आहे

सीएनजी ट्रक्टरमुळे शेतकऱ्यांच्या इंधन खर्चात दरसाल एक लाख रुपयांची बचत होणार आहे शिवाय प्रदूषणाचं प्रमाणही घटेल असा तज्ञांचा कयास आहे यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी लघु पटाच्या गटात भारतातली निर्मिती असलेल्या बिट्ट या लघुपटाची सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत निवड झाली आहे मूळची दिल्लीची पण सध्या मुंबईत वास्तव्याला असलेल्या करीश्मा देव दुबे हीनं या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे करीश्मानं तिची बहिण श्रेया हिच्यासोबतच या लघुपटाची निर्मिती केली आहे या लघुपटानं याआधी स्टुडंट ऑस्कर स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं आहे आता ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत पहिल्या दहा लघुपटांच्या यादीत समावेश झाल्यानं आनंद झाला असून लवकरच हा लघुपट भारतातल्या प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करणार असल्याचं करिश्मा हिनं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं

नाशिक जिल्ह्यात काल दीडशे रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी संपूर्ण दस्तऐवजांसह ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केलं आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करून सेवा शुल्क भरल्यानंतर हा अर्ज दस्ताऐवजासह समितीला सादर करणं अनिवार्य आहे मात्र अनेक अर्जदारांनी मूळ दस्ताऐवज आणि मूळ प्रतिज्ञापत्र अद्यापही सादर केलेलं नाही किंवा विलंबानं सादर केली आहेत त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेला विलंब होत असल्याचं धम्मज्योती यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे थकीत वीज बीलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीनं बीड तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातले डीपी बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे